मात्र तामिळनाडू आणि पुद्दचेरीमध्ये सत्तारुढ पक्ष पिछाडीवर दिसत आहेत

एम

डी एफ

काँग्रेस आणि डी एम

ग्जरातमधील मोरवा हदफ विधानसभा निवडण्कीत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाजा उमेदवार आघाडीवर आहे झारखंडमधील मध्यपूर तर कर्नाटकच्या बाबासाकल्याण जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहे कर्नाटकमधील मास्की आणि मध्य प्रदेशमधील दमोह विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे मिजोरममधल्या सरचिप मतदारसंघात जोरम पीपल्स मुव्हमेंट पक्षाचा उमेदवार आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राजस्थानमधील तीनपैकी दोन जागेवर काँग्रेस तर एका जागेवर भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे तेलंगानामध्ये नागार्जूनसागर जागेवर तेलंगाना राष्ट्र समितीचा उमेदवार आघाडीवर आहे तर उत्तराखंडमधील सल्ट मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे

पहिल्या खेपेत रशियाकडून स्प्टनिक लसींच्या दीड लाख कृप्या मिळाल्या आहेत

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी रेड्डी याला अटक करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वीच रेड्डी याला धारणी पोलीसांनी नागपूर इथून अटक केली होती